हा ठराव शुक्रवारी चचेला घेण्यात येईल

तेलुगु देसम पक्षाच्या नेतृत्वानं विरोधकांनी मांडलेल्या या अविधासदर्शक ठरावाविरुद्ध राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकजुटीनं मतदान करेल असं संसदीय व्यवहार मंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं त्याआधी सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चेसाठी तयार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं या अधिवेशनादरम्यान सर्व राजकीय पक्ष सहकार्य करतील आणि कामकाज सुरळीत चालेल अशी त्यांनी आशा व्यक्त केली पंतप्रधान म्हणाले संसदेमध्ये व्यापक आणि सखोल चर्चेचा लाभ देशाला होईल

केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

यात सांगली जिल्हयातील टेभु प्रकल्प सातारा जिल्हयातील उर्मोडी या जल सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

विधिमंडळ कामकाज मुदुला ग्यान आश्रमशाळा अत्याचार प्रकरण राज्यातील दुग्ध उत्पादन वाढ उपाय रस्ते दुरुस्तीबाबत वॉररूम स्थापना अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना सवलती इत्यादी मुद्यांवर काल विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात उहापोह झाला विधिमंडळाच्या बातम्या मृदुला घोडके यांच्याकडून पनवेल तालुक्यातील कळबोलीतील ग्यान आश्रमशाळेत तीन अल्पवयीन भावावरील लैंगिक अत्याचारप्रकरणी संस्थेचे संस्थापक पीटर पॉल यांच्याविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिलं औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा औद्योगिक क्षेत्रालगत जयपूर येथे प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमिनीचे भूसंपादन सुरु असून ते लोकांच्या संमतीनेच करण्यात येणार आहे अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली राज्यातील पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील अशी माहिती पशुधन विकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दिली राज्यातील दुध उत्पादकता वाढावी यासाठी कामधेनू दत्तक योजना राज्यात राबविण्यात येत आहे अशी त्यांनी माहिती दिली गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रस्तेदुरुस्तीबाबत मंत्रालयात वॉर रुम स्थापन करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दिली तसंच वाळू तस्करी रोखण्याबाबत शासनाने विविध योजना राबविल्या असून लवकरच राज्यस्तरीय भरारी पथक स्थापन करण्याचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं विधान परिषदेमध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतील गैरव्यवहारप्रकरणी चर्चा करण्यासाठी मुंबईत सभापती यांच्या दालनात बैठक घेण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी सांगितलं बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलींना शोधण्यासाठी सायबर सेलची मदत घेणार असल्याचे गृह राज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांनी सांगितले राज्यातील कारागृहातील गुन्हे रोखण्यासाठी सिक्रेट सर्व्हिस फंड ची तरतूद केल्याची त्यांनी माहिती दिली

मुंबईत पावसाळ्यात झाड किंवा फांदी पडून मृत्यू किंवा जखमी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासकीय मदत करण्याविषयी मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील असे नगरविकास राज्यमंत्री डॉ

पोलीस पाटील याच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक असून येत्या महिनाभरात त्याच्या मानधनात वाढ करण्यात येईल असंही ते म्हणाले बापट देशांतली पहिली मुलींची शाळा जिथे सुरु झाली त्या पुण्यातल्या भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांच्या नावानं भव्य स्मृतीस्थळ उभारण्यात येणार आहे अशी माहिती विधिमंडळ कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी काल नागपूरमध्ये पत्रकारांना दिली

ही प्रतवारी आता इलेक्ट्रॉनिक नोज आणि फ्रूट सॉर्टर अशी दोन इलेक्ट्रॉनिक यंत्र वापरून करता येणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील लोणी इथले प्रा अशोक कानडे यांनी ही यंत्र विकसित केली आहेत यावाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

या यंत्राच्या साहाय्याने फळ विक्रेत्यांना फळाची पक्वता आणि गुणवत्ता समजू शकणार आहे स्थानिक शेतकऱ्यांच्या गरजांचा अभ्यास करून हे तंत्रज्ञान शोधलं गेलं आहे त्यामुळे पेरूसह इतर फळ उत्पादकांनाही या यंत्रांच्या सहाय्यानं चांगल्या प्रतीची फळ बाजारपेठेत पाठवता येतील फ्रुट सॉर्टरमुळे फळाच्या आतमधील किड किंवा तत्सम प्रकार समोर येतील चांगल्या दर्जाच्या कीड विरहित फळाला दरही उत्तम मिळू शकेल त्यामुळे शेतक यांना आपल्या फलोत्पादनांचा दर्जा राखण्यासाठी हे सहाय्यक पाऊल ठरेल असा विश्वास प्राध्यापक कानडे यांनी व्यक्त केला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी संतोष गोगले यांच्यासह माधवी कुलकर्णी पुणे दूध आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेलं दूध आंदोलन काल सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच होतं संघटनेचे प्रमुख राज् शेष्टी आणि त्यांचे कार्यकर्ते गुजरातह्न मुंबई कडे रेल्वेनं जाणारं दूध अडवण्यासाठी काल डहाणू रेल्वे स्थानकात उपस्थित होते या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं असून कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात उदगाव इथं द्धाचा टँकर पेटवण्यात आला तर करवीर तालुक्यात आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतलं अहमदनगरमध्ये आंदोलन कर्त्यांनी सरकारचा निषेध करत नागरिकाना मोफत दूध वाटप केल तर औरंगाबदहन नागप्रकडे दूध घेऊन जाणारे चार टँकर आंदोलकांनी जालना बाह्य वळण रस्त्यावर अडवले दरम्यान या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना आंदोलनाचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या असल्याचं पीटीआय च्या बातमीत म्हटलं आहे आपण या बाबत चर्चा करण्यास तयार आहोत मात्र आपल्या मागण्यांवर आपण ठाम आहोत असं शेट्टी यांनी म्हटलं आहे

नगराध्यक्षपदासाठी निर्मला आवारे यांची निवड झाली विमानतळ भुसंपादन प्रदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाची अधिसूचना जारी झाली असली तरी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर स्वतंत्र बैठक होऊन त्यानंतरच भूसंपादनाच्या कार्यवाहीस प्रारंभ होईल असं महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष सुरेश काकाणी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

पाऊस राज्यात बन्याच ठिकाणी काल पावसान विश्रांती घेतली असली तरी गेल्या काही दिवसांच्या दमदार पावसामुळे अनेक धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर काल सूर्यदर्शन झालं पुरेसा पाऊस झाल्यानं भाताच्या लावणीची शेतकऱ्यांची कामं पूर्ण झाली असून पिकाच्या वाढीसाठी आता उघडीप आवश्यक आहे दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातल्या अणुस्कुरा घाटातली वाहतूक काल एका आठवड्यानंतर सुरू झाली मात्र ही वाहतूक एकेरी वाहनांसाठी सुरू करण्यात आली असून अवजड वाहनांना अजूनही वाहतुकीला बंदी आहे रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या या घाटात अतिवृष्टीन दरड कोसळल्यान हा मार्ग एका आठवड्यापूर्वी बद पडला होता